पृण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं जलदतच्या माध्यमातून पाणी वाचवा असा संदेश राज्याच्या विविध भागांमध्ये पोहोचवण्यात येणार आहे कार्यक्रमाप्रसंगी जावडेकर यांनी उपस्थितांना पाणी वाचवण्याची शपथ दिली

पोलंड चे उच्चस्तरीय शिष्टमंडळ गेले दोन दिवस कोल्हापुरात दौऱ्यावर आहे या दौऱ्यात आज भारत आणि पोलंड यांच्यातील संयुक्त व्यापार आणि औद्योगिक वाढीसाठी महत्वपूर्ण बळक खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या दोन्ही देशां मध्ये व्यापार आणि औद्योगिक वाढीला कशा प्रकारे चालना देता येईल यावर महत्वपूर्ण चर्चा झाली यामध्ये अन्नप्रक्रिया उद्योग चामडी उद्योग चांदी उद्योग वस्त्रोद्योग यामध्ये गुंतवणूक करण्यासंबंधीची प्राथमिक चर्चा झाली याचबरोबर पुणे किवा मुंबई इथून पोलंडला थेट हवाई सेवा सुरू करता येईल का हा प्रस्ताव सुद्धा चर्चेला घेण्यात आला सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेले खासदार उदयनराजे भोसले यांनी आज भाजपामधे प्रवेश केला त्याआधी त्यांनी काल राष्ट्रवादी काँप्रेस पक्ष आणि लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवर उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे यांच आपण भाजपात स्वागत करतो असं अमित शाह यावेळी म्हणाले छत्रपतींच्या विचारातून प्रेरणा घेऊनच भाजपा मार्गक्रमण करत आहे अस सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात अनेक महत्त्वपूर्ण विकास कार्य होत आहेत सर्वसामान्य नागरिक भाजपाशी जोडला गेला आहे जनतेची सेवा करण्याच्या उद्देशानं आपण भाजपात प्रवेश करत आहोत असं उदयनराजे भोसले यांनी यावेळी सागितलं

नागपूरमधल्या हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि भाजपाचे नेते विजय घोडमारे यांनी राष्ट्रवादी काँप्रेसमध्ये प्रवेश केला आहे घोडमारे यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि अधिकृतरित्या राष्ट्रवादीत प्रवेश केला पक्ष देईल ती जबाबदारी आपण पार पाडू असं घोडमारे यांनी म्हटलं आहे अमरावती जिल्ह्यातल्या वरूड ऑरेंज सिटी रेल्वे स्थानकावर विनामूल्य वायफाय सेवेचं उदघाटन पालकमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी काल केलं अद्ययावत तंत्रज्ञान ग्रामीण भागासह सर्वदूर पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध आहेअसं ते म्हणाले विधीमंडळाचे सदस्य नसलेले दोन मंत्री आणि अन्य एका राज्यमंत्र्याचा मंत्रिमंडळातला समावेश रद्द करायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे मात्र राजकीय लाभासाठी केलेल्या अशा नियुक्त्या नत्तिकदृष्ट्या योग्य नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना आणि विधानसभा निवडणुकीला सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधी राहिला असताना काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात आलेले राधाकृष्ण विखे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेनेत आलेले जयदत्त क्षीरसागर आणि भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अविनाश महातेकर यांना राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आलं त्यांच्या या समावेशाला न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाजनादेश यात्रा उद्या सातारा जिल्ह्यात असणार आहे यात्रेदरम्यान वाई इथं स्वागत सभा होणार असून त्यानंतर दूपारी साडेतीन वाजता सातारा येथील सक्रिकी शाळेच्या मद्रामावर पहिली सभा होईल तर दुसरी सभा कराड इथल्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर होणार आहे

राज्यातल्या आगामी विद्यानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राज्यव्यापी दौरा करणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रसिद्धीपत्रक जारी करून दिली आहे

परराष्ट्र व्यापार महासंचालनालयानं याबाबतची अधिसूचना जारी केली आहे दरम्यान व्यापार महामंडळानं पाकिस्तानातून कांदा आयात करण्यावर प्रतिबंध घातले आहेत

निविदेसाठी बोली लावणाऱ्यांमध्ये पाकिस्तान सोडून इतर कुठल्याही देशातून कांदा आयात करता येईल असं व्यापार महामंडळानं म्हटलं आहे